हैदराबादची भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिनची निर्मिती करत आहे कोवॅक्सिनच्यापहिल्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचणीमध्रन सकारात्मक परिणाम समोर आले असून कोणत्याही वयोगटातल्या स्वयंसेवकांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झाले नाही या लसीला दोन ते आठ अंश सेल्सिअसमध्ये ठेवता येतं हे प्रमाण राष्ट्रीय लसीकरण योजनेप्रमाणे असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं सांगितलं

फेब्रुवारी मार्च एप्रील आणि मे महिन्यात परीक्षा होईल त्यामुळे विद्यार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा देणं तसंच पुन्हा परीक्षा देऊन गुण सुधारणं शक्य होईल असं शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल दिल्लीत सांगितलं

महावितरणकडून कृषिपंपांना दिवसा आणि रात्री अशा चक्राकार पद्धतीनं वीजप्रवठा करण्यात येतो वीजप्रवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी क्रषिपंपांना आॅटोस्विच लावले आहेत त्यामुळे वीज येताच क्रषिपंप आपोआप चालू होतो त्यामुळे रोहित्रांवरचा भार एकाचवेळी वाढल्यानं रोहित्र जळण्याचं किंवा नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढत आहे ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवावेत आणि ऑटोस्विचचा वापर करू नये असं औरंगाबाद विभागीय कार्यालयाकड्रन सांगण्यात आलं आहे

मुंबईत काल या स्मारक उभारणीसंदर्भात चर्चा करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांसरख्या वीर लढवय्याच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्वपूर्ण ठरणार असल्याचं ते म्हणाले

त्याचप्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या निधीतला दहा टक्के निधी या कामासाठी राखून ठेवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं

मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते सांस्क्रतिक कार्यमंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते दक्षिण मराठवाड्याचं दर्शन घडवणारं प्रादेशिक शासकीय संग्रहालय नव्याने निर्माण करण्याचा सविस्तर आराखडा सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रातत्व संचालनालयामार्फत तयार करण्यात येईल या आराखड्यात प्राम्ख्याने विलासराव देशमुख यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द दाखवण्याबरोबरच मराठवाड्याचा इतिहास गौरवगाथा माराठवड्यातले किल्ले शिल्पे पुरातन वास्तू ऐतिहासिक ठेवा आदींचा समावेश असेल असं सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं

तक्रारदाराला वाहन चालवण्याचा परवाना मिळवून देण्यासाठी त्यानं साडे तीन हजार रुपये लाच मागितली होती